कोरोना विषाणू बाधीतांची एकूण संख्या दोन हजार चौसष्ट झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

ठाण्यामधे पाच पुण्यात तीन पालघरमधे दोन तर पालघर जिल्ह्यातील वसई विरारमधे एक नवा रुग्ण आढळला असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे राज्यात कोरोना विषाणू बाधीतांची संख्या वाढत असल्यामुळे त्याला रोखण्यासाठी कठोर उपाय योजले जात असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे

एकूण आठशे छप्पन्न रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

दिल्लीमध्ये एक हजार एकशे चोपन्न तामिळनाडूमधे एक हजार चारशे त्रेचाळीस कोरोना विषाणू बाधीत आहेत सर्वाधिक एकशे एकोणपन्नास मृत्यू राज्यामध्ये झाले आहेत मध्यप्रदेशमधे छत्तीस गुजरातमध्ये पंचवीस दिल्लीमध्ये चोवीस मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच राहून साजरी करावी असं आवाहान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे आंबेडकर जयंतीनिमित्त कोणतेही जाहीर कार्यक्रम मिरवणूक तसंच गर्दी जमविण्याचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे सध्या देशावर कोरोना विषाणूच संकट असताना टाळेबंदीचं काटेककोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं आठवले यांनी या संदर्भातील संदेशात म्हटलं आहे

त्यामुळे जनधन खात्यातले पैसे काढण्यासाठी नागरिक बँकांसमोर गर्दी करत आहे जालना उस्मानाबाद वाशिम आणि नांदेड जिल्ह्यात नागरिक बँकेसमोर आज पहाटे पासुन गर्दी करत आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचं पालन होत नसल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

या सर्वांचा कोरोना विषाणू अहवाल नकारात्मक आला आहे हे सर्वजण इराणमध्ये धार्मिक यात्रेसाठी गेले होते त्यांचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना आता घरी जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे

अत्यावश्यक सेवा असा पास तयार करुन वाहनाला चिटकव्न प्रवास करत असल्याचं पोलिस पथकास आढळुन आल्यावर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

या गावातील एकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे ही व्यक्ती काही दिवसांपुर्वी मुंबईहून गावी आली होती या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चोवीस जणांनाही मिरजेतील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत गावातील विषाणूबाधीत व्यक्तीवर उपचार केलेल्या इस्लामपूर इथल्या एका डॉकटरला निवासस्थानी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे